काही ठळक बातम्या

आजच्या बैठकीत मंजूरी

बैठकीत मान्यता

राबविण्यात येणार आणि जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी श्री

अश्विन मुद्गल यांचं वक्तव्य पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशभरात आय

म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक स्थापन करण्याच्या प्रस्तावाच्या सुधारित निधीला मंजुरी देण्यात आली

येत्या एक सप्टेंबर पासून आय पी पी बी

त्याशिवाय देशभरात वित्तीय साक्षरता वाढवण्यासाठी अनेक घटकांना रोजगार उपलब्ध होतील आणि देशभरातील सर्वसामान्य लोकांना सहज उपलब्ध परवडणारी आणि विश्वासार्ह बँक सेवा देण्याचा या योजनेचा उद्देश आहे बँकिंग क्षेत्रापासून वंचित असलेल्या लोकांच्या दारापर्यत बँकिंग सेवा पोहोचवून वित्तीय समावेशनाचं उद्दिष्ट राखण्यात ही योजना महत्त्वाची ठरेल

स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियानाची पाचवी कार्यकारी समिती बैठक नवी दिल्लीत काल झाली

नमामि गंगे कार्यक्रमाअंतर्गत हा निधी दिला जाणार आहे या प्रकल्पाअंतर्गत गंगा नदीला येऊन मिळणाऱ्या छोट्या नद्या झरे आणि नाले यांचे संशोधन आणि विकास केला जाणाऱ आहे यामुळं नदीत सोडले जाणारे किंवा येऊन मिळणारे पाणी स्वच्छ असेल या प्रकल्पाअंतर्गत नाल्यांसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणं आणि घाटांचा विकास केला जाणार आहे

याशिवाय गौमुख ते गंगा सागर या पट्ट्यातल्या गंगा नदीच्या सांस्कृतिक परंपरेचा अभ्यास करून त्याचा प्रबंध तयार करण्याच्या प्रस्तावालाही समितीनं मंजूरी दिली आहे यात प्ररातत्व परंपरा गंगा नदीशी जोडलेल्या सांस्कृतिक परंपरा आणि पर्यावरणीय परंपरांचा अभ्यास केला जाईल शेतीच्या आध्रनिकीकरणासाठी शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणारी शंभर टक्के राज्य पुरस्कृत कृ षी यांत्रिकीकरण योजना यंदाच्या आर्थिक वर्षापासून राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली या योजनेमुळं उच्च तंत्रज्ञानाधारित क्रषीयंत्रांचे हब तयार होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पव्नात वाढ होणार आहे

या उपाययोजनांना सहाय्यभूत ठरणारी कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला त्याबुसार कृषि अवजारे यंत्रांच्या खरेदीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांना अन्नुदान देण्यासह कृषि अवजारे बँकांनाही अन्नुदान देण्यात येणार आहे

या योजनेची अंमलबजावणी केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येईल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील क्रीडाप्रेमींना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या श्रभेच्छा दिल्या आहेत हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंदजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन यानिमित्त माझी सर्व जनतेला आग्रही विनंती आहे की त्यांनी क्रीडा आणि सुद्रढ आरोग्याशी संबंधित व्यायामावर भर द्यावा यामुळं आपल्याला निरोगी भारताची निर्मिती करता येणार आहे विविध क्रीडा प्रकारात ज्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलं अशा सर्व खेळाडूंना माझे नमन त्यांचे कठोर परिश्रम आणि द्रढनिश्चयामुळेच आपण क्रीडा क्षेत्रात मैलाचे टप्पे पार केले आहेत हे वर्ष भारतीय क्रीडा विश्वासाठी अत्यंत महत्वाचं ठरलं आहे भारतीय एथलिटसनी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धामध्ये चमकदार कामगिरी केली आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आज सकाळी हिजबुलच्या मोरक्यासह दोन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी ठार केलं दरम्यान कूलगाम जिल्ह्याच्या रेडवनीचा अल्ताफ काचरू हा मृत दहशतवाद्यांपैकी एक असल्याचं वृत्त आहे चकमकीच्या ठिकाणाहून दारूगोळा जप्त करण्यात आला आहे तत्पूर्वी दहशतवादी लपले असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच सकाळी शोध मोहिमेला सुरूवात करण्यात आली विविध आजारांच्या प्रतिबंधात्मक तसंच परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकार जोर देत असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे वाराणसीतल्या भाजप कार्यकर्त्यांशी ते आज दूरदृष्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते सरकारच्या या धोरणाचा गरीब आणि मध्यमवर्गातल्या लोकांना सर्वात जास्त लाभ होईल असं त्यांनी नमूद केलं आरोग्याची देखभाल खर्चिक नसावी असं सांगून सरकारी योजनांचा लाभ गरिबांपर्यत पोहोचवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून देशभरात हा उपक्रम राबविण्यात येणार असून महाराष्ट्रात या उपक्रमाला जनचळवळीचं स्वठप देण्यासाठी यात सर्वानी सहभागी व्हावं असं आवाहन श्रीमती म्रंडे यांनी केलं आहे सही पोषण देश रोशन असं घोषवाक्य या मोहिमेसाठी निश्चित करण्यात आलं आहे बालकांमधील कुपोषण खुजेपणा बुटकेपणा रक्तक्षय कमी करणे किशोरवयीन मुली आणि महिलांमधील रक्तक्षय कमी करणे जन्मतः कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी करणे आदी उद्दिष्ट्वे निश्चित करण्यात आली आहेत महिला आणि बालविकास विभाग हा या मोहिमेचा नोडल विभाग म्हणून काम करणाऱ असून ग्रामविकास सार्वजनिक आरोग्य पाणीपूरवठा आणि स्वच्छता माहिती आणि जनसंपर्क शालेय शिक्षण आदिवासी विकास अन्न आणि औषध प्रशासन आदी विभागांच्या एकत्रीत सहभागातून ही मोहीम राबविली जाणार आहे

मागील वर्षी पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ मिळाल्यामुळं जिल्ह्यातील शेतकरी केंद्र सरकारचे आभार व्यक्त करीत आहेत

मी किमतीमध्ये उत्तम ग्रुणवत्ता असलेली ही औषधं जनसामान्यांसाठी लाभदायक ठरत आहेत जन औषधी योजनेचे लाभार्थी प्रवीण गौतम सांगत आहेत त्यांना या योजनेचा काय फायदा झाला

मी गिरीपेठ नागपूर मध्ये राहतो आणि जन औषधी योजनेमुळं मला पुष्कळ लाभ झाला आहे

या लसीकरण मोहिमेचे सुक्ष्म नियोजन करुन शहरी आणि ग्रामीण स्तरावरील अधिकाऱ्यांनी समन्वयानं काम करीत मोहिमेस यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री अश्विन मुदगल यांनी दिले नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या नियोजनासंदर्भात बैठक घेण्यात आली यावेळी आढावा घेताना ते बोलत होते जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचं नियोजन करण्यात आलं असून त्याचा आढावा श्री मुद्गल यांनी घेतला

कविक्लग्ररू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात आयोजित संस्कृत सप्ताहाचा समारोप समारोह काल दुपारी विदर्भ साहित्य संघ सभागृह इथं संपन्न झाला या कार्यक्रमाला सारस्वत अतिथी या नात्यानं पुणे विद्यापीठातील संस्कृत प्राकृत विभागाच्या पूर्वाध्यक्षा आणि संस्कृत विद्रषी प्रो सरोजा भाटे उपस्थित होत्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा चे कुलगुरू प्रो गिरीश्वर मिश्र प्रमुखातिथी म्हणून उपस्थित होते सारस्वत अतिथी प्रो सरोजा भाटे यांनी प्राचीन संस्कृत भाषेला आध्रनिकयुगाशी जोडण्याची गरज व्यक्त करताना आपल्या परखड शब्दात विद्यार्थ्यांना खुल्या मनानं अभ्यास करण्यांचा उपदेश दिला